जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या अनंतनाग मतदार संघातही उद्या मतदान होईल

याखेरीज देशभरात केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो एस

अहलुवालिया गिरीराज सिंग माजी केंद्रीय मंत्री अधिररंजन चौधरी सलमान खुर्शीद अभिनेत्री मुनमुन सेन अशा अनेक मान्यवरांचा उद्याच्या टप्प्यातल्या उमेदवारांमधे समावेश आहे

त्याबरोबर उत्तरप्रदेश मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होईल जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण जगाला आकर्षण असल्याचं दिसून येत असून ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांची शिष्टमंडळं भारताच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या काही मतदान केंद्रांना उद्या भेट देणार आहेत राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला असून सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि उमेदवार मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आम आदमी पार्टी भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचारसभा रोड शो प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदारांना आकर्षित करत आहेत

बिहारमधे काँग्रेस पक्षाचे नेते शकील अहमद यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसनं त्यांचं सदस्यत्व रद्द केलं आहे पाटणा इथं काँग्रेस प्रवक्ते प्रेमचंद मिश्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की मधुबनी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करत शकील अहमद यांनी पक्षविरोधी कारवायांना सुरुवात केली बँकांचं कर्ज नं फेडणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा खुलासा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या पाच वर्षात केला नाही असा आरोप काँप्रेसनं केला आहे कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तींची नावं रिझर्व्ह बँकेनं सार्वजनिक करावीत अशी मागणी वरिष्ठ काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली

यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेक याचिका दाखल आहेत मात्र सहकारी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र तसंच विशेष करून गुजरातमधल्या बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तींची नावं सरकारनं उघड केलेली नाहीत अशी टीका सिंघवी यांनी केली आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या छन्नापोरा इथल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे शुक्रवारी पोलीस चौकीवर झालेल्या या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला या पोलीस कर्मचाऱ्यावर श्रीनगर मधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी बडगाम जिल्ह्यातल्या वथूरा इथले रहिवासी आहेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फणी चक्रीवादळ ताशी दहा किलोमीटर वेगानं वायव्य दिशेला सरकत आहे आज या चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवार पर्यंत या वादळाची गती आणखी वाढेल आणि एक मे च्या मध्यरात्री पर्यंत या वादळाचं रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे

सध्याच्या उष्ण हवामानामुळे उद्या पर्यंत वादळ अधिकाधिक तीव्र व्हायला अनुकूल स्थिती आहे समुद्र फार खवळलेला असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना हवामान विभागानं केली आहे एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज केरळात आयसिसच्या कासारगोड प्रकरणाशी संबंधित तीन ठिकाणांवर छापे घातले कासारगोड आणि पलक्कड इथं तीन संशयितांच्या घरांवर हे छापे घालण्यात आले आयसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी देश सोडणा या काही तरुणांशी संबंधित असल्याचा आरोप या तिघांवर ठेवला आहे

तब्बल पाच महिन्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून वारंवार होणारी बर्फवृष्टी आणि ठिकठिकाणी बर्फ साचल्यामुळे हा महामार्ग गेल्यावर्षी डिसेंबरमधे वाहतुकीसाठी बंद केला गेला होता

के सिवन यांचा पंजाब विद्यापीठ विज्ञान रत्तन पुरस्कार देऊन सन्मान केला पंजाब विद्यापीठाचे कुलपती असलेले नायडू यावेळी म्हणाले की डॉ सिवन यांनी इस्रोचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे सिवन यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे युवकांना प्रेरणा मिळेल असं नायडू यांनी सांगितलं श्रीलंकेतल्या गेल्या रविवारच्या हल्ल्यानंतर आता देशातल्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होत आहे असं प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं

आर न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले की रोज नवनवीन पुरावे हाती लागत असून अतिरेकी संघटनांचे परदेशी लागेबांधे हुडकून काढण्यासाठी परदेशी गुप्तचर संघटना श्रीलंकेला मदत करत आहेत या हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना आधीच माहिती मिळाली होती मात्र त्यावर योग्य कारवाई झाली नाही अशा प्रकारच्या घटनांची श्रीलंकेचं सरकार यापुढं गांभीर्यानं दखल घेईल असं ते म्हणाले अमेरिकेत कॉलिफोर्निया इथं आज एका प्रार्थनास्थळात अज्ञात बंद्रूकधा यानं केलेल्या गोळीबारात एक महिला ठार तर अन्य तीनजण जखमी झाले

मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात लागलेल्या वेळेमुळे आणि हा भार सहन न झाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचं इंडोनेशियाच्या निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यानी सांगितलं